असं भारतानं म्हटलं आहा जिनसी क्वें संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदत्त परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकुर सिंग यांनी निवद्दज्ञ दिलं मानवाधिकारच्या नावाखाली राजकीय हित साधण्यासाठी मानव परिषदखी मंचाचा गैरवापर करणा यावर जागतिक समुदायांनी बारीक नजर ठरणेयाची गरज आह

प्राकिस्तानचं नाव न घसी त्या म्हणाल्या ज िद्वुस या दक्षीतील अल्पसंख्यकांच्या मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करत आहर्त त ियांच्या दक्षीतल्या स्थितीबाबत मौन माळगत आहर्त काल परिषदर्तपाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या निवद्वज्ञावर संयुक राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्य मोहिमद्वप्रथम सचिव विमर्श आर्यन म्हणालक्री पाकिस्तानच्या खोट्या व्यक्तव्य आणि प्रयत्नांचं भारताला आश्वर्य वाटत नाही भारताच्या निर्णयामुळ पिकिस्तानच्या पायाखालाची वाळु सरकल्याची त्यांना जाणीव असून सीमप्रक्रीकडील दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जात आह

प्राकिस्तानच्या प्रधानमंत्र्याचा भारत विरोधी व्यक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काही पाकिस्तानी नस्तजिम्मू काश्मीरमधाहििसा भडकवण्यासाठी जिहाद्दचं अपिल करत आहस्त्री असं तञियन म्हणाल प्राकिस्तानच प्रिनसुबळिधीही यशस्वी होणार नाही कारण भारतीय जनता प्रादशिक अखंडता लोकशाही संहिष्णुता राखण्यासाठी एकजुट आहाअसं तहिणाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरवात उत्तर प्रदेशात मथुरा इथून करणार आहेत पशूंच्या खुरांना आणि तोंडाला होणाऱ्या रोगांमुळे अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे

यात गायी बैल शेळ्या मेंद्या डुक्कर या जनावरांचा समावेश आहे हे लसीकरण पुढल्या पाच वर्षांपर्यंत चालणार आहे

राष्ट्रीय कृत्रिम गर्भ धारणा कार्यक्रमाचं उदघाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे त्यानंतर मोदी हे पशु विज्ञान आणि आरोग्य मेळ्याला भेट देतील

या भेटीतस्वच्छ ही सेवा अभियानाची सुरवात देखील ते करतील

असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आह

ऊर्जा कार्यक्षमतस्तीठी दरडोई कमी उत्पन्न आणि कमी ऊर्जांचा वापर करणा या दश्चीना तत्रंज्ञान आणि भांडवल उपलब्ध व्हायला हवं यावर त्यांनी भर दिला ऊर्जा सुरक्षा आणि सर्वांसाठी ऊर्जाच उिद्दिष्ट साध्य करण्यासाठी द्रिपक्षीय प्रादश्रिक आणि बहुपक्षीय संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला या परिषदछ्या निमित्तानं प्रधान यांनी अन्य दधीच्या नस्वांशी ड्वीपक्षीय चर्चा कली

पाच सदस्य मतदानात सहभागी झालजिही

दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची आदलाबदल होईल असं त िहणाल प्रकाश आंबेक्कर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी तसंच स्वाभिमानी शक्किरी संघटना आणि समाजवादी पार्टीशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौ यानंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवद्दज्ञातला जम्मू कश्मीरचा संदर्भ भारतानं नाकारला आहा एका प्रश्नाला उत्तर दक्षीना परराष्ट्र मंत्रालयाच प्रिवर्त्त रेविशकुमार यांनी सांगितलं की भारतानं अनक्व वक्ती चीन पाकिस्तानच्या संबंधित प्रकल्पावर आपली भूमिका स्पष्ट कळी आहा जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहा हा कथित प्रकल्प पाकव्याप्त कश्मीरमध्ये असल्यानं त्यावर भारतानं वारंवार आक्षर घरला आह असंही रविशकुमार यांनी सांगितलं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोलटन यांची ट्रम्प यांनी हक्कलपट्टी केली आहे व्हाईट हाऊस ला आपल्या सेवेची गरज नाहीअसं ट्रम्प यांनी बोलटन यांना उद्देशून काल रात्री आपल्या ट्विटर संदेशात स्पष्ट केलं मालत्यांचे काही सल्ले आवडले नाहीतम्हणून हा निर्णय घेतलाअसं तरूपंही ते म्हणाले दरम्यान काळ रात्रीच बोलटन यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला तालिबान बरोबर क्ष्मि डेविड इथं ट्रम्प यांनी केलेली चर्चा त्यांच्या प्रशासनातल्या लोकांना आवडली नाही या आधी बोलटन यांनी रोनाल्ड रिग्मि जॉर्ज ब्रश पिता पत्रांच्या प्रशासनात न्यायाधीश आणि राज्य विभागात वरिष्ठ पातसालीवर काम केलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नप्राळच प्रिधानमंत्री क्र

शर्मा वोली यांनी काल संयुक्तपण विहडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून भारतातील मोती हारी त अप्राळमधील अमलखिंज पर्यंतच्या दक्षिण आशियाच्या पहिल्या सीमप्रसीकडील पट्रीलियम पदार्थाच्या पाईपलाईन्सचं उद्घाटन क्लि

उच्च राजनैतिक पातळीवरील नियमित आदानप्रदानामुळ झारत नप्राळ भागिदारीचा विस्तार झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाल िहा प्रकल्प निर्धारित वळिखा ब याच आधी पूर्ण झाल्याबद्दल नस्तिळच्या प्रधानमंतत्र्यांनी प्रशांसा कली परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल सिंगापूरच उपप्रधानमंत्री हेंग स्वी किट यांची भटीघट्तली

नवी भारतात उत्पन्न होणा या संभाव्य संधीबाबत भारत सिंगापूर दरम्यान नव्या कार्यक्रमाद्वारचिर्चा झाल्याचं जयशंकर यांनी ट्विटरवरुन सांगितलं सोमवारी जयशंकर यांनी सिंगापूरच प्रधानमंत्री लि सीएन लुंग यांची भट्ट घत्तिली आणि ड्रीपक्षीय संबंध तसंच जागतिक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा कली

या स्फोटामुळक्रिबुलवर धुराचं साम्राज्य पसरल होतं आणि सायरन वाजत होता दूतावास परिसरातील अधिका यांनी या स्फोटात कोणीही जखमी झालं नसल्याचं तासाभरानी जाहीर कल्लि या दूतावासाच्या जवळच नाटो कार्यालय असून तिथही कोणी जखमी झालं नाही